काल दिल्लीत हवामान विभागानं मान्सूनच्या उत्तरार्धाचा अंदाज जाहीर केला

या प्रकरणाशी संबंधित पाचही खटल्यांचं हस्तांतरण दिल्लीतल्या सक्षम न्यायालयात करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले

प्रसिद्ध कवी गझलकार अनिल कांबळे यांचं काल पूण्यात निधन झालं

व्यापाराच्या समान मुद्यावर चर्चा करण्याबाबत चीन अजूनही गंभीर दिसत नाही अमेरिकेच्या अतिरिक्त कृषी वस्तूंची खरेदी करण्याचं आश्वासनही चीन पाळत नाही असं त्यांनी म्हटलंय